ते काल हरयाणात चरखी दाद्री कें निवडणूक प्रचार सभेत बोलत होते

आपलं सरकार हे पाणी राखून हरयाणातल्या घरांपर्यंत पोचवेल असं त्यांनी सांगितलं गेल्या पाच वर्षात भाजपा सरकारनं विकासाचा पाया घातला असं मोदी म्हणाले देशाच्या विकासात खेड्यांची भूमिका सांगताना ते म्हणाले की गावं हा नवी उर्जा आणि सामाजिक बदलांचा स्रोत ठरला आहे आपली संस्कृती आणि परंपरा जपतानाच समाजाला नव्या विचारपद्धती आणि नव्या मार्गाकडे नेण्याचे काम खेडी करत आहेत असं मोदी म्हणाले

सामन्य जनतेला मोफत दूरध्वनी सुविधा देणं हा यामागचा उद्देश आहे कश्मीरच्या विभागीय आयुक्तांनी ही माहिती दिली या कार्यालयांची ठिकाणं आणि तेर बाबी निश्वित केल्या असून त्याची यादी आणि तेर तपशील बीएसएनएलकडे दिला आहे आजपासून काम सुरु होईल असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकार सर्व राज्यांना कांदा डाळी खाद्य तेल आणि तेलवियांच्या घाऊक व्यापारी आयातदार आणि निर्यातदारांबरोबर नियमितपणे बैठक घेण्याची सूचना देणार आहे या बैठका राज्य आणि जिल्हा पातळीवर विशेषतः सणासुदीच्या हंगामात डिसेंबरपर्यंत आयोजित करायला सांगितलं जाईल आवश्यक खाद्यवस्तूंची साठेबाजी आणि सट्टेबाजीवर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन गटाच्या कालच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील राज्यांची पोलीस समिति साठेबाजीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि आवश्यक कारवाई करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियमित बैठका घेईल देशभरात डाळींची उपलब्धता वाढवण्यासाठी योप्यवेळी धोरणात्मक उपाययोजना केल्या जातील या बैठकीला कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालय गुप्तहेर विभाग दिल्ली पुलिस नाफेडपरराष्ट्र व्यापार महासंचालनालय परराष्ट्र मंत्रालय आणि दिल्ली सरकारचे प्रतिनिधि उपस्थित होते महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला आहे विविध राजकीय पक्षांचे आघाडीचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संपूर्ण राज्य पिंजून काढत आहेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विदर्भात अकोला क्वें मराठवाङ्यात परतूर क्वें तसंच नवी मुंबईत खारघर क्षें प्रचारसभा घेणार आहेत खारघरच्या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्रिर वरीष्ठ पक्षनेते उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही आज संध्याकाळी नवी मुंबईत सभा होणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकला काँप्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा सांगली सातारा कराड आणि नांदेडला तर राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचीन पायलट पुणे आणि मुंबईत प्रचार सभा घेणार आहेत

लोकांना मतदान करता यावं यासाठी सर्व सार्वजनिक आणि खाजगी कार्यालय यादिवशी बंद राहतील महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे अंदाज प्रसिद्ध करण्यावर निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस अगोदर वृत्तपत्रांमध्ये आयोगाच्या परवानगीशिवाय जाहिराती प्रसिद्ध करायला बंदी घातली आहे

आयोगाने राजकीय पक्ष आणि उमेदवारांना जाहिराती प्रसिद्वीला देण्यापूर्वी राज्य आणि जिल्हा स्तरावरील माध्यम प्रमाणीकरण आणि देखरेख समितीकडून त्या प्रमाणित करून घ्यायला सांगितलं आहे महिला आणि मुलांसबंधीचे कायदे कॉर्पोरेट क्षेत्रात लागू करणे हे सरकारपूढे एक आव्हान असल्याचं केंद्रीय मंत्री स्मृती जिणी यांनी सांगितलं त्या काल मुंबईत प्रसारमाध्यमांच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या बालकांच्या जन्मानंतर त्याच्या आईला आणि वडिलांना रजा मंजूर करण्यासारख्या उपाययोजना करुन सरकारनं बालकल्याणासाठी पावलं उचलली असल्याचं त्यांनी सांगितलं

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने उत्तर प्रदेश हरियाणा आणि पंजाबमध्ये पिकांचे अवशेष जाळल्यामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत दररोज अहवाल सादर करण्यासाठी एका व्यक्तीची नियुकी करायला सांगितलं आहे हवेच्या ढासळत्या गुणवत्तेमुळे दिल्ली एनसीआर परिसरातलय लोकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे असं न्यायाधिकरणाने म्हटलं आहे

एनजीटीचे अध्यक्ष न्यायमूर्ति आदर्श कुमार गोयल यांच्या अध्यक्षत्याखालील पीठाने शेतकऱ्यांना अद्याप उपकरणे उपलब्ध करून न दिल्याबद्दल विंता व्यक्त केली आहे

रेल्वेमधे मालाची चढ उतार करताना होणारं प्रदुषण टाळण्यासाठी योग्य ती प्रणाली विकसित करावी असे निर्देश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं रेल्वेला दिले आहेत सिमेंट सारख्या मालाची चढ उतार करताना होणा या प्रदुषणाबाबत न्यायाधिकरणानं चिंता व्यक्त केली राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्श कुमार यांच्या पीठासमोर उत्तर प्रदेशातल्या फैजाबाद धिल्या रेल्वेच्या गोदामाजवळ होणा या प्रदुषणाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सुरु होती त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले उत्तर पूर्व सीरियामध्ये तुर्कीने केलेल्या घुसखोरीमुळे ब्रिटन आणि स्पेनने तिर प्रमुख देशांप्रमाणेच तुर्कीला लष्करी सामुग्रीची निर्यात करणे बंद केलं आहे सिरीयात लष्करी कारवायांसाठी वापर होऊ शकणाऱ्या कुठल्याही वस्तूंसाठी तुर्कीला निर्यात परवाने दिले जाणार नाहीत असं ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमिनिक राब यांनी म्हटलं आहे तुर्कीला शस्त्रास्त्रांची प्रामुख्याने निर्यात करणाऱ्या स्पेन आणि स्वीडन यांनीही लष्करी सामुग्रीची विक्री थांबवण्याची घोषणा केली आहे

कोलकत्याच्या सॉल्ट लेक स्टेडिअमवर काल झालेल्या फिफा विश्वचषक पात्रता फूटबॉल सामन्यात भारत आणि बांगलादेश यांचा प्रत्येकी एक गोल झाल्यानं हा सामना अनिर्णित राहीला भारताकडून आदिल खाननं तर बांगलादेशाकडून साद उद्दीननं गोल झळकावला मलेशियात जोहर बाहरु कें आयोजित सुलतान ऑफ जोहर चषक हॉकी स्पर्धेत काल भारतीय कनिष्ठ संघ पराभूत झाला

भारताचा पुढचा सामना आज ऑस्ट्रेलियाशी होणार आहे आयएनएक्स मिडिया मनी लॉड्रिंग प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांची चौकशी करायची परवानगी दिल्लीतल्या न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाला दिली आहे आयएनएक्स मिडिया भ्रष्टाचार प्रकरणी चिदंबरम उद्यापर्यंत न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात आहेत

या विभागाच्या सचीव रिना राय यांना त्यांच्या मूळ केडरमधे तात्काळ परत पाठवायला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं मंजूरी दिली आहे